आज दपारी बारा वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखण्या श्वास घप्रला उदया द्रपारी दोन वाजता नवी दिल्लीत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दोन दशकांहन अधिक काळ भाजपशी जोडल्या ग्राप्त्र्या अरुण जप्तली यांनी पक्षधोरण ठरवण्यात मोलाची कामगिरी बजावली

वाजपष्टी सरकारच्या काळात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्रीपदापासून सुरु झालक्षा जठली यांचा प्रवास दक्षाच्या अर्थमंत्रीपदापर्यंत यशस्वीरीत्या झाला अर्थव्यवस्थव्वी घडी बसवण्यासाठी त्याचप्रमाण कर प्रणाली सुलभ करण्यासाठी त्यांनी विमुद्रीकरण वस्तू आणि सव्वा कर कायद्याची अंमलबजावणी त्याचप्रमाण नादारी आणि दिवाळखोरी कायदा अस्तित्वात आणण्यासारख अत्यंत महत्वाच आणि धाडसी निर्णय त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात घप्तल गव्न अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख एक फेब्रवारी करणं तसंच रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प एकत्रित स्वरुपात सादर करणं यांसारखे निर्णय त्यांच्याच कारर्कीदीत पूर्णत्वास गेले राज्यसभप्रा विरोधी पक्षनप्रप्रद सांभाळताना त्यांनी तत्कालीन सरकारला आवश्यक त्या ठिकाणी धारखर धरण्याचं काम कालं अरुण जप्तली यांनी भाजपाच्या प्रवक्तप्रदाची जबाबदारीही यशस्वीपण निभावली विविध राज्यांच प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं

राष्ट्र उभारणीच्या काळात त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय असल्याचं राष्ट्रपर्तीनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे जेटली यांच्या निधनानं आपण अत्यंत जवळचा आणि विश्वास् मित्र गमावल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली केंद्रीय ग़हमंत्री अमित शाह यांनीही शोक व्यक्त काला असून त आपला हैदराबादचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतल आहव्व

सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा पलूस आणि मिरज तालुक्यात सर्वाधिक उसाचं क्षव्व आह एकरी शंभराहन अधिक टन उसाचं उत्पादन घप्राार शप्रकरी या भागात आहप्र

याअंतर्गत परकीय गुंतवणुकदारांवर लावलक्षा अतिरिक्त अधिभार रदद करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काली आहे त्या काल नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदप्न बोलत होत्या भांडवली ग्ंतवणूकीला चालना दप्नयासाठी समभागांच्या हस्तांतरणातून मिळणाऱ्या दीर्घ आणि लघ् मुदतीच्या भांडवली नफ्यावरचा वाढीव अधिभारही रदद करत असल्याची घोषणा सितारमण यांनी काली

सिंचन विभागाचे निवृत मुख्य सचिव नंदक्मार वडनेरे या समितीचे अध्यक्ष असतील भविष्यात अशाप्रकारचा महापूर येऊ नये याकरता ही समिती उपाय सूचवणार आहे पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर सांगली आणि इतर भागात आलेल्या महापूरात अनेक जण मृत्यूमुखी पडले होते